तेलंगणात मात्र सत्ताधारी टीआरएस सत्ता राखण्यात यशस्वी ठरण्याची शक्यता आहे राजस्थान आणि छत्तीसगड इथं काँप्रेसनं भाजपावर निर्णायक आघाडी घेतली आहे मध्य प्रदेशातही काँप्रेस आघाडीवर असली तरी भाजपाशी चुरस कायम असल्याचं दिसत आहे मिझोराममध्ये सत्ताधारी काँप्रेसला मागे टाकून मिझोराम नॅशनल फ्रंट या प्रादेशिक पक्षानं मोठी आघाडी घेतली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणीचं चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे

ते काल मुंबईत उज्ज्वला संमेलनात बोलत होते प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि सौभाग्य योजनेसारख्या उपक्रमांमुळे महिलांचं सक्षमीकरण होत असून समाजात लक्षणीय बदल होत आहे असं ते म्हणाले

एनपीएस अर्थात राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत काही बदल करण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळानं घेतला आहे

केंद्रिय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली

त्यामुळे काढलेली संपूर्ण रक्कम आयकरमुक्त होईल उत्तर प्रदेशात प्रयागराज संगमावर अस्थि विसर्जनासाठी गेलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या कोळंबी गावातल्या कच्छवे आणि वैश्य कुटुंबांची नाव यम्ना नदीत उलटून तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला तीन जण अजूनही बेपत्ता आहेत

पुजारी आणि नावाङ्याने तीर गाठून प्रशासनाला दुर्घटनेबाबत माहिती दिली त्यानंतर सहा जणांना वाचवण्यात यश आलं असून तीन जणांचा शोध अद्याप सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं भुवनेक्षर इथं सुरु असलेल्या पुरुष हॉकी विक्षचषक स्पर्धेत आज होणा या दोन क्रॉस ओव्हर सामन्यांमधून उपांत्यपूर्व फेरीसाठीचे उर्वरित दोन संघ निश्चित होतील आजचा पहिला सामना संध्याकाळी पावणे पाच वाजता बेल्जियम आणि पाकिस्तान यांच्यात होईल